लोकसभेच्या आजच्या शेवटच्य सत्रात ते बोलत होते

जागतिक तापमानवाढीची चर्चा जगभरात सुरु आहे परंतु भारतानं आंतरराष्ट्रीय सौरऊर्जा आघाडीची स्थापना करुन त्यासाठी कार्यवाही सुरु केली आहे असं ते पुढं म्हणाले या लोकसभेनं वस्तू आणि सेवा कर विधेयकासोबत भ्रष्टाचारविरोधी अनेक कायदे मंजूर केले असून यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांनी प्रशंसेचे उदगार काढले अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज राज्यसभा संस्थगित करण्यात आली त्यापूर्वी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरचा धन्यवाद प्रस्ताव चर्चेविनाच मंजूर झाला अंतरिम अर्थसंकल्प विनियोजन लेखानुदान विधेयक विनियोजन विधेयक तसंच वित्त विधेयक देखील कोणतीही चर्चा न होता आवाजी मतदानानं मंजूर झाली

लोकसभेत आज अनियंत्रित ठेवी योजना विधेयक सदस्यांच्या गदारोळात मंजूर झालं त्याचप्रमाणे व्यक्तिगत कायदा विधेयक सुद्धा चर्चेविनाच मंजूर झालं काँग्रेस तृणमूल काँग्रेस मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्ष तेलंगण राष्ट्र समिती लोक जनशक्ती पार्टी उत्यादी पक्षाच्या सदस्यांनी आपापली मतं मांडली तसंच लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना धन्यवाद दिले आपल्या कार्यकाळात आपण सर्व सदस्यांना समानतेची वागणूक देऊन राष्ट्रीय महत्वाचे मुद्दे मांडण्याची समान संधी दिल्याचं लोकसभा अध्यक्षांनी सांगितलं

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज राज्यसभादेखील संस्थगित करण्यात आली

भारतीय हवाई दलाच्या भांडवली खर्चाचा लेखापरिक्षण अहवाल आज संसदेत मांडण्यात आला

या अहवालामुळे काँग्रेस करत असलेल्या आरोपांमधला खोटेपणा उघडकीला आला असल्याचं केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते आघाडी सरकारनं नवा राफेल विमान खरेदी करार केवळ एका उद्योगपतीचा फायदा करुन देण्यासाठीच केला होता असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी केला आहे ते आज नवी दिल्लीत एका वार्ताहर परिषदेत बोलत होते कमी किमत आणि लवकर पुरवठा या दोन मुद्यांवरुन सरकार नव्या राफेल कराराचा बचाव करत आहे परंतू दसॉल्त कंपनीकडून शेवटचं विमान भारतात पोहोचायला दहा वर्षं लागतील आपण या करारावर प्रधानमंत्र्यांशी खुली चर्चा करण्यात तयार असल्याचंही गांधी यांनी सांगितलं राफेल कराराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची आपल्या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला

विधेयकाच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला होता सरकारनं स्वातंत्र्यसंग्रामात बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचा यशोचित सन्मान केला असून याद ए जलियां संग्रहालय आणि नेताजी सुभाषचंद्र बोस संग्रहालय राष्ट्राला समर्पित केलं आहे असं केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी यावेळी चर्चे दरम्यान सांगितलं

असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या आणि विविध योजनांमध्ये छोट्या रकमा गुंतवणाऱ्यांना या विधेयकामुळे संरक्षण मिळेल असं वित्त मंत्री पियूष गोयल यांनी सांगितलं बेकायदेशीररीत्या पैसा जमा करण्यान्या योजनांवर बंदी घालण्याची तरतूद या विधेयकात असल्याचं नमूद करत यामुळे गुंतवणूकदारांच्या हिताचं रक्षण होईल असं गोयल यांनी सांगितलं

ही घोषणा राज्याचे क्रीडा आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी आज मुंबईत केली शिव छत्रपती पुरस्कार जाहीर झालेली तिर क्रीडा पटूची नावे अशी महिला क्रिकेटपटू स्मृती मंनधाना हॉकी खेळाडू सुरज करकेरा अँथेलिट सिद्धांत थिंगालिया धावपटू मोनिका आथरे आणि स्क्वॉश खेळाडू महेश माणगावकर एकलव्य पुरस्कार तसंच दिव्यांग खेळाडूसाठी पुरस्कारही घोषित झाले

राजस्थानमध्ये जयपूर कें आज सलग दुसऱ्या दिवशी उद्योगपती रॉबर्ट वद्रा यांची सक्तवसुली संचालनालयाकडून आपल्या प्रादेशिक कार्यालयात चौकशी सुरू आहे

नवी दिल्ली खिल्या तालकटोरा स्टेडियममधे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज क्रेडाई यूथकॉन या संमेलनाला मार्गदर्शन करणार आहेत क्रेडाई अर्थात कंफेरडरेशन ऑफ रियल एस्टेट डेवेलेपर्स एसोसिएशन ऑफ डियानं या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे हे वार्षिक संमेलन गृहनिर्माण कंपन्या आणि विकासकांच्या पुढच्या पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित केलं जातं

जखमीना उपचारासाठी पुलवामा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे तर काही गंभीर जखमी विद्यार्थ्यांना श्रीनगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे आगस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर मनी लाँडरिग प्ररकणी अटक केलेल्या दुबईस्थित उद्योजक राजीव सक्सेना याच्या जामिन अर्जावर उद्या दिल्ली न्यायालयात सुनावणी होईल सक्सेना याने प्रकृती अस्वाथयाचं कारण दाखवून जामिनासाठी अर्ज केला होता

हातमाग हस्तव्यवसाय आणि विषयक्षेत्रातल्या कारागीरांना वस्त्रोद्योग मंत्री स्मृती जिणी यांनी त्यांच्या कुशलतेबद्दल पारितोषिक दिली

तीन लाखापेक्षा अधिक लोकानी सामाजिक सुरक्षा योजनेत सहभागी झाले

रेडियो एक शक्तिशाली साधन असून संवाद सहिष्णुता आणि शांती निर्माण करण्याची क्षमता रेडियोत आहे असं संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी म्हटलं आहे

यापुढचा सामना भारत आणि म्यानमारमधे होणार आहे